नियोजनबद्ध चाचण्या शोध आणि उपचार पध्दतीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे उच्च रोगमुक्ती दर आणि किमान मृत्यू दर राखण्यात आपल्याला यश आल्याचं मंत्रालयानं म्हटल आहे

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत बदल होणे अत्यंत महत्त्वाचे असून याबाबतीत स्थायी सदस्यत्वाकरता भारताला ब्रिक्स देशांचा पाठिंबा अपेक्षित असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे अनेक आंतरराष्ट्रीय संस्था बदलत्या काळानुसार काम करत नाहीत जागतिक आरोग्य संघटना जागतिक व्यापार संघटना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यासारख्या संस्थामध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे असं मत मोदी यांनी व्यक्त केलं

नुकत्याच झालेल्या संघटनेच्या शिखर बैठकीच्या निष्पत्ती बद्दल ते बीजिंग इथं पत्रकारांशी बोलत होते

आर्थिक बहुपक्षीयता आणि राष्ट्रीय क्षमता वृद्धिंगत करून एससीओ संघटनेतील देश हे कोविड मुळे उत्पन्न झालेल्या आर्थिक संकटावर मात करण्यास सक्षम ठरतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत नोरोफ यांनी यावेळी सांगितलं कोविड काळात राष्ट्रीय अर्थव्यवस्था पूर्व पदावर आणण्याच्या उपायांवर संघटना विशेष लक्ष देत आहे

अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली आहे स्वच्छता आरोग्य पोषण साक्षरता आणि रोजगार यांसारख्या मुद्द्यांवर महिलांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा याचा मुख्य उद्देश्य आहे बालिकांनी स्वावलंबी निर्भय आणि सफल बनण्यासाठी त्यांना दर्जेदार शिक्षण पुरवण्यावर निशंक यांनी दृक श्राव्य माध्यमातून या कार्यक्रमात बोलताना भर दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बालिका आणि कन्यांसाठी सुकन्या समृद्धी योजना बेटी बचाओ बेटी पढाओ आणि सी बी एस ई उडान योजना अशा अनेक कल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत लीलावती पुरस्कारांच्या निमित्ताने अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेने महिला सबलीकरणाला अधोरेखित केलं असून दर्जेदार शिक्षण आणि नाविन्यतेकडे जाण्याचा मार्ग सुकर केला आहे असं ते म्हणाले

छठ पूजा ही सूर्य पूजा असून उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये या पूजेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्या आहेत विविध ठिकाणी कोविड च्या पार्श्वभूमीवर विशेष मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत मात्र मुंबईत समुद्रकिनारी आणि नदी किनारी छठ पूजा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार अशा सार्वजनिक ठिकाणी लोकांवर निंयत्रण ठेवणे कठीण होईल यामुळे ठिकठीकाणी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहेत या ठिकाणी कोविडचे सर्व नियम पाळून अंतर राखत पूजा करता येणार आहे

हे सर्व जण एका मिनी ट्रक मधून प्रवास करत असताना वडोदराच्या वाघोडिया सर्कल जवळ अन्य एका ट्रकला धडकून हा अपघात झाला सर्व मृत आणि जखमी हे सुरतच्या वराछा इथले रहिवासी असून ते सर्व पंचमहल जिल्ह्यातील पावागड इथे निघाले होते पोलीस आणि अग्निशामक दलाने अपघातग्रस्त व्यक्तिंना तातडीने बाहेर काढून जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल केलं दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांबद्दल द्ःख व्यक्त केलं असून जखमी व्यक्ति लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना केली आहे प्रशासन अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करत आहे गुजराथचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी शोक व्यक्त करत अपघात्रस्ताना आवश्यक ती सर्व मदत पुरवण्याचे आदेश संबंधित अधिकार्यांना दिले आहेत

रत्नागिरी जिल्ह्यात दिवाणखवटी ते खेड या दोन स्थानकांच्या दरम्यान घडलेल्या या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही रो रो सेवा सुरू झाल्यापासून गेल्या वीस वर्षांतील अशा तऱ्हेचा हा पहिलाच अपघात आहे कोलाड इथून गोव्यातल्या वेर्णा इथं या ट्रकमधून पत्र्याची वाहतूक केली जात होती ट्रकला बांधलेले साखळदंड तुटल्याचं लक्षात येताच ट्रकमध्ये असलेल्या चालकानं ट्रकमधून उडी घेतली त्यामुळे तो जखमी झाला अपघातामुळे कोकण रेल्वेची वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती असं आमच्या प्रतिनिधीने कळवलं आहे